मतदार यादीत नावं न सापडण्याचे किरकोळ प्रकार वगळता मतदान सुरळीत सुरू आहे तुषार वाखारकर या सध्या सॅन फ्रान्सिस्को येथे अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या नाशिककर मतदाराने खास मतदानासाठी नाशिकला येऊन मतदानाचा हक्क बजावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जळगाव लोकसभा मतदार संघातल्या भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे

अविनाश ढाकणे यांनी मतदान केंद्रातल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होत त्यामुळं या केंद्रावर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या वादळामुळे केरळमधे आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागातही पावसाची शक्यता आहे

मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान या वादळाच्या स्थितीवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे नौदल आणि राष्टीय आपत्ती प्रतिसाद दलाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागात काल तापमानानं उच्चांक गाठला

मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड हे कोकणातल्या तापमान वाढीचं कारण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे